राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद ऐकू न आल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला अभिभाषणाचा मराठीत अनुवाद उपलब्ध न झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलगीरी व्यक्त केली अभिभाषणाचा मराठीत अनुवाद न होणं ही गंभीर बाब आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना अनुवाद करावा लागला त्यामुळे संबंधीतांवर कडक कार्यवाही करुन त्यांना घरी पाठवले पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना केली यापुढे अशा घटना घडू नये म्हणून दक्षता घेण्यात येईल असं ते म्हणाले या प्रकरणी योग्य ती चौकशी करुन संबंधीतावर कार्यवाही करण्याची घोषणा अध्यक्ष हरि भाऊ बांगडे यांनी केली विधानपरिषदेतही विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला याप्रकरणाची चौकशी करुन आज संध्याकाळपर्यंत अहवाल देण्याचे आदेश प्रधान सचिवांना देण्यात आले आहेत अशी माहिती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली याबाबत बोलताना शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले पंजाब नध्मिल बँकेतल्या सध्याच्या घडामोडी म्हणजे यंत्रणांचे अपयश आहे असं उपराष्ट्रपती एम् वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री श्रम पुरस्कारांच्या वितरण समारंभात बोलत होते अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून यंत्रणांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे यावेळी एकमेकांवर आरोप करून कोणालाही फायदा होणार नाही असं त्यांनी सांगितलं

उत्पादकतेत वाढ करण्यासाठी संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांसाठी आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण केले पाहिजे कामगारांना प्रशिक्षण देऊन आधुनिक शास्त्रीय उपकरणे दिली पाहिजेत असं नायडू यांनी सांगितलं श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कामगारांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवावे अशी सूचना नायडू यांनी केली माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती िवणी यांनी प्रसारभारतीचा आशय समृध्द करण्यावर भर दिला

करदाते दरवर्षी प्रसारभारतीला प्रसारण सेवा जिवंत ठेवण्यासाठी अडीच हजार कोटी रुपये देतात असं त्या म्हणाल्या स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर करणा यांमध्ये चीननंतर भारताचा क्रमांक लागतो

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज दुबईहून भारतात आणण्यात येईल संयुक्त अरब अमिरातमधील सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर कपूर कुटुंबियांना श्रीदेवी यांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र देण्यात येईल दुबई पोलीस त्यांच्या मृत्यूप्रकरणी प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी चौकशी करीत आहेत युएईमधील भारतीय राजदूत नवदीप सूरी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं की स्थानिक अधिकारीणीशी आपण सतत संपर्कात असून कपूर कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करीत आहोत हृदयविकाराच्या तीव्र धक्याने या अभिनेत्रीचं शनिवारी रात्री दुबईत निधन झालं त्या आपल्या कुटुंबासमवेत भाचा मोहित मारवा याच्या विवाह समारभासाठी गेल्या होत्या स्थानिक माहितीनुसार रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं पाच दशकांच्या कालावधीत त्यांनी मिस्टर डिया चांदनी चालबाज लम्हे सदमा आणि अगदी अलिकडच्या शिलश विंग्लिश आणि मॉम यासह दीडशेहून अधिक चित्रपटात काम केलं होतं

बल्गेरियातल्या सोफिया श्वं झालेल्या स्ट्रॅंडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम दिवशी विकास कृष्णन आणि अमित पंघाल यांनी सूवर्ण पदकं तर सीमा पुनीया एम

मेरी कोम आणि गौरव सोळंकी यांनी रौप्य पदकं जिंकली